नितीन गडकरी लसीकरण केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी पत्नी कांचन यांच्यासोबत आज नागप्रच्या अखिल भारतीय आय्विज्ञान संस्था एम्स येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींना हैदराबादच्या भारत बायोटेक द्वारा निर्मिती लस देण्यात आली

प्ण्याच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादच्या भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थित सीमित वापरासाठी मंज्री दिलेली आहे

या संदर्भात सदस्य स्धीर म्नगंटीवार यांनी विधानसभेत म्द्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ही माहिती दिली

यशोमती ठाकूर यांनी दिली आहे ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आय्क्तालय म्ख्यालयांच्या ठिकाणी स्रू व्हावीत अशी संकल्पना मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी मांडली होती त्यान्सार न्कताच शासन निर्णय जारी करण्यात आला होता प्णे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत

आरक्षणासंदर्भात प्नर्विचार होणार जिल्हा परिषदांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबाबत पाच न्यायाधीशांच्या पीठासमोर प्नर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता तसंच दिल्लीतल्या वरिष्ठ वकिलांशी चर्चा केली जाईल असं आश्वासन राज्य सरकारतर्फे देण्यात आलं आहे ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी विधानसभेत तर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फटका इतर मागासवर्ग ओबीसी बांधवाना बसू नये ही राज्य सरकारची ठाम भूमिका असून विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक घेऊन प्ढची कायदेशीर व्यूहरचना निश्चित केली जाईल असं उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं

या पार्श्वभूमीवर काल विधीमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी हा विषय उपस्थित केला होता शासनाच्या नाकर्त्या भूमिकेम्ळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर परिणाम झाला असून हे आरक्षण धोक्यात आलं असल्याचा आरोप दरेकर यांनी विधान परिषदेत केला

नागरिकांनी आपले वाद मिटवण्यात करिता सदर लोक अदालतीच्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे करण्यात आल आहे

मात्र स्फोटकं आढळलेल्या वाहनाचे कथित मालक मनस्ख हिरेन यांचा मृतदेह काल संशयास्पद स्थितीत आढळल्यानं हे प्रकरण अधिक गंभीर झालं असून त्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली

नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी शहीद जवानाच्या क्ट्ंबीयाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत शहीद जवान मंगेश हरिदास रामटेके हे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस सेवेत होते

नवाब मलिक यांनी या मोहीमेचा श्रभारंभ केला

या डावामध्ये अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी पाच गडी बाद केले